गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गोवा विधानसभेच्या साखळी मतदारसंघाचं ते प्रतिनिधीत्व करतात

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या सहयोगी पक्षांच्या मंत्र्यांचाही त्यात समावेश आहे मनोहर परिंकर यांच्या मत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांनाही काल राज्यपालांनी शपथ दिली महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सुदीन ढवळीकर आणि मनोहर आजगावकर तसंच गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई विनोद पालेकर आणि उमेश साळगावकर या आमदारांनीही शपथ घेतली

अपक्ष आमदार रोहन खाऊंटे आणि गोविंद गावडे यांनाही राज्यपालांनी शपथ दिली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सावंत यांनी गोवा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पक्षानं आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवल्याचं सावंत यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं आपल्याला राजकारणात आणल्याचं श्रेय त्यांनी पर्रिकरांना दिलं लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होणार आहे

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली

नवी दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीनं ही निवड केली या यादीत पश्चिम बंगालमधे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित यांना जांगीपूर मतदारसंघात अधीर रंजन चौधरी यांना बेहरामपूर तर दीपा दासमुन्शी यांना रायगंज मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितिची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी बहुतांश उमेदवारांची नावे या यादीत असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील

ते काल नवी दिल्लीत कृषी पुरस्कार सोहळ्यात बोलत होते कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना तसंच नवीन तंत्रज्ञान आणि बाजारपेठ सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मुंबईत गेल्या आठवड्यात कोसळलेल्या हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणा या कंपनीचे संचालक नीरज कुमार देसाई यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल देसाई यांना अटक करण्यात आल्याचं विभाग एक चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं

जगभरात दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या फैलावामुळे मानवतेवर दुःखाची छाया पसरली आहे असं चीननं अशांत शिनजियांग प्रांतात दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत जारी केलेल्या ब्वेतपत्रिकेत म्हटलं आहे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या चीन दौऱ्याच्या वेळीच चीननं ही बेतपत्रिका जारी केली असून शिनजियांगमध्ये दहशतवाद आणि कट्टरवादाविरोधात लढाई आणि मानवाधिकार संरक्षण असं याचं शीर्षक आहे जगभरातील दहशतवाद आणि कट्टरतावाद शांतता आणि विकासासाठी धोकादायक असल्याचं चीनच्या राज्य परिषद माहिती कार्यालय द्वारा जारी श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर परिषदेची चौतीसावी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत जेटली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील या बैठकीत गृहनिर्माण क्षेत्रासाठी वस्तू आणि सेवा कराचे कपात केलेले दर लागू करण्यासह अन्य मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे याआधीच्या बैठकीत बांधकाम सुरु असलेल्या घरांचा करदर पाच टक्के तर परवडणा या घरांसाठी करदर एक टक्के याप्रमाणे निश्चित केले होते एक एप्रिलपासून हे दर लागू होणार आहेत

भारताचा ज्यूडोपटू रुपेंदर कल्लू बनपागोल यानं काल सुवर्णपदक पटकावलं रुपेंदर चौथ्या स्थानावर राहिला महिला गटात संतोषी विजय कौठनकर हिनं चार रौप्य पदकं पटकावली जलतरण स्पर्धेत भारतानं एक कांस्य पदक पटकावलं टेबल टेनिसमधे भारताला चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळालं

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तंटा निवारण समितीसमोर दाखल प्रकरणाविरुद्ध विरोधी निकाल लागल्यामुळे ही भरपाई द्यावी लागली असं ते म्हणाले

मात्र बीसीसीआयनं हर करार पाळला नाही अशी तक्रार पीसीबीनं आयसीसीच्या समितीसमोर दाखल केली होती

त्यावर आपण कराराचं उल्लंघन केलं नसल्याचं बीसीसीआयनं समितीपुढं स्पष्ट केल्यानंतर समितीनं पाकिस्तानची तक्रार फेटाळली आणि बीसीसीआयला नुकसान भरपाई देण्याचे आदेश पीसीबीला दिले आपत्ती संवेदनक्षम पायाभूत सुविधा या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणानं आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या सहकार्यानं ही दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे